सुदानमधून शांतीसेनेच्या परतीला स्थगिती देण्याच्या निर्णयाबाबत संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीनं फेरविचार करावा असं सुदानचं आवाहन केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी जम्मू कश्मीरमध्ये कोण कोणत्या क्षेत्रात करता येईल यादृष्टीनं पाहणी करण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आजपासून जम्मू कश्मीरचा दौरा करत आहे

तिथं नवीन शाळा महाविद्यालयं सुरु करणं कौशल्य विकास केंद्र रुग्णालयं आणि विकासाच्या अन्य सुविधांबाबत हे शिष्टमंडळ आढावा घेणार आहे हे शिष्टमंडळ आर्थिक सामाजिक विकासासंदर्भात विस्तृत अहवाल तयार करणार आहे राष्ट्रीय नागरिक नोंदपुस्तिकेच्या अंतिम आवृत्तीत नोंद नसलेल्या व्यक्तींना त्यांच्या भारतीय नागरिकत्वाबाबतचा निर्णय परदेशी न्यायाधिकरणानं देण्यापूर्वी त्यांना ताब्यात धेतलं जाणार नाही असं आसाम सरकारनं स्पष्ट केलं आहे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी याबाबतची सार्वजनिक सूचना जारी केली आहे

या नोंदपुस्तिकेच्या सुधारणेची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज परदेशातून परतताच माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं गृहमंत्री अमित शहाही त्यांचीसोबत होते फ्रान्स संयुक्त अरब अमिरात आणि बहारिन या तीन देशांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पहाटे मायदेशी परतले

दोन्ही नेत्यांमधे विविध मुद्यांवर चर्चा झाली कश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातला द्विपक्षीय प्रश्न असून दोघांनी चर्चा करुन त्यावर तोडगा काढला पाहिजे याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात सहमती झाली आहे याप्रश्री कोणत्याही त्रयस्थाच्या मध्यस्थीची शक्यता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे दोन्ही देश चर्चेतून सर्व प्रश्न सोडवू शकतात असं त्यांनी स्पष्ट केलं भारत आणि पाकिस्तान यांच्यातले प्रश्न द्विपक्षीय असून त्याबाबत विर कोणत्याही देशाला कष्ट देण्याची आपली विंडा नाही हे मोदी यांचं मत आपल्याना मान्य असल्याचं ट्रम्प यांनी बातमीदारांना सांगितलं भारत आणि पाकिस्तान यांनी गरीबी आणि सामाजिक विषमता यांच्या विरोधात एकत्र लढा देऊन दोन्ही देशांच्या नागरिकांचा विकास घडवून आणण्याची गरज आहे असं प्रधानमंत्री म्हणाले सातवं कम्यूनिटी रेडिओ सम्मेलन आज नवी दिल्ली डीं होणार आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या या तीन दिवसीय संमेलनात देशभरातली सर्व कम्युनिटी रेडिओ केंद्र सहभागी होणार आहेत शाबत विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी कम्युनिटी रेडिओ ही यावर्षीच्या संमेलनाची संकल्पना आहे शांबत विकासाचं उद्दिष्ठ गाठण्याच्या दृष्टीनं अधिक चांगल्या प्रकारे जनजागृती करणा या कार्यक्रमांचे अनुभव आणि शक्यतांबाबत या संमेलनात चर्चा होईल जलशक्ती अभियानासारख्या केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना तसंच आपत्ती जोखीम कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांबाबतही यावेळी चर्चा होईल कम्युनिटी रेडिओ केंद्रांसाठी कार्यक्रम व्यवस्थापन संशोधन निर्मिती प्रसारण तसंच समाजकल्याणाबाबतच्या संदेशांविषयी विचार विनिमय होईल संमेलनाच्या दुस या दिवशी प्रसारण वितरण कार्यक्रमांमधल्या कामगिरीबद्दल कम्युनिटी रेडिओ केंद्रांना माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील आयएनएक्स निधी अफरातफर प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या चौकशीच्या लेखी प्रतीची मागणी चिदंबरम यांच्या वकीलांनी केली आहे कोठडीची मागणी करताना झालेल्या चौकशीची प्रत न देता ती थेट न्यायालयापुढे ठेवणं योग्य नसल्याचं चिदंबरम यांच्या वकीलांचं म्हणणं आहे नेपाळची राजधानी काठमांडू आणि पक्षिम बंगालमधलं सिलीगुडी शहर यांच्या दरम्यान बससेवा सुरू झाली आहे नेपाळचे भौतिक पायाभूत सुविधा आणि वाहतूक मंत्री सघुबीर महासेठ आणि भारताचे राजदूत मंजीव सिंह पूरी यांनी काल संध्याकाळी काठमांडूमधे या बसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं

काठमांडू सिलीगुडी हा यापक्री अकरावा मार्ग आहे

ही वेळ दारपोरमधे शांतता प्रस्थापित करण्याची आहे त्यामुळे सरकारी शस्त्र आणि सर्विकांच्या हालचालींवरचे निर्बंध उठवले पाहिजेत असं ते म्हणाले जूनमधे सुदानमधल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर तिथून शांती सेनेची पथकं काढून घेण्याची प्रक्रिया थांबवायचा निर्णय सुरक्षा समितीनं घेतला होता दरम्यान संपूर्ण पश्चिम भागातली एकंदर सुरक्षास्थिती अस्थिर असून दारपोरमधे अजूनही सरकारी संरक्षण दलं आणि बंडखोरांमधे किरकोळ सशस्त्र चकमकी होत आहेत असं आफ्रीकी संघाचे शांतता आणि सुरक्षा आयुक्त स्माईल चेरगुई यांनी सुरक्षा समितीला सांगितलं कश्मीरमधल्या सरकारी रुग्णालयांमधे जीवरक्षक औषधांचा तुटवडा नाही असं कश्मीरचे विभागीय आयुक्त बशीर अहमद खान यांनी स्पष्ट केलं आहे सरकारी रुग्णालयांमधल्या औषधांच्या साठ्याबाबतची आढावा बर्क्र काल त्यांनी घेतली सरकारतर्फे रुग्णालयांना उपलब्ध करुन दिली जाणारी औषधं पुढच्या पाच ते सहा आठवड्यापर्यंत पुरतील तिकी असल्याचं त्यांनी सांगितलं

हाँगकाँगमधे निदर्शनं करणा या आंदोलकांशी चर्चा करायला आपण तयार आहोत मात्र त्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या जाणार नाहीत असं हाँगकाँगच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे हाँगकाँगच्या मुख्य कार्यकारी कॅरी लॅम यांनी सांगितलं की राजकीय निदर्शनांमधे सहभागी झालेल्या तरुणांच्या एका गटाचीही आपण भेट घेतली मात्र त्यांच्या मागण्या मान्य करण्याचा प्रत्रच उद्भवत नाही सरकार आंदोलकांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी फेटाळून लावली त्यांना प्रतिसाद देण्याचा प्रश्न नाही पण त्यांच्या मागण्या स्वीकारल्या जाणार नाहीत असं त्या म्हणाल्या लष्करी विमानांनी हवेतून पाण्याचा मारा केल्यानंतरही काल ब्राझीलमधल्या ऍमेझॉन वर्षावनात शेकडोंनी नव्या आगी लागल्या आहेत

रोंडोनियाच्या वायव्य भागातल्या आगीमुळे संपूर्ण पोर्ट वेल्हो शहरावर धुरांचे ढग तायार झाले आहेत संपूर्ण जगाचं लक्ष या आगीकडे लागलं आहे फ्रान्स आणि ब्राझीलमधले धोरणात्मक संबंध कमालीचे ताणले गेले असताना देखील फ्रान्सनं या आगी बाबत काळजी व्यक्त केली आहे

जागतिक वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर या वर्षावनातील आग सर्वांच्याच चिंतेचं कारण बनलं आहे शेतीसाठी आणि गुरंचराईसाठी मार्ग बनवण्याकरिता मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड या आगीस कारणीभूत असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे

फ्रान्सचे अध्यक्ष एन्यूएल मॅक्रॉननं आपल्या देशाची आणि वसाहतींची काळजी करावी असं मोघम उत्तर ब्राझीलचे अध्यक्ष जध्यॉलसोनारो यांचे कार्यालयीन प्रमुख ओनीक्स लॉरेंझोनि यांनी काल दिलं